तामिळनाडूतल्या मल्लापूरम इथं प्रधानमंत्री मोदी यांनी शी जिनपिंग आणि इतर चिनी पाहुण्यांचं आज स्वागत केलं त्यानंतर तिथल्या ऐतिहासिक वारसा स्थळांना त्यांनी भेट दिली त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी जिनपिंग यांना वारसास्थळांचं ऐतिहासिक महत्त्व कथन केलं त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पंचरथ या स्थळाला भेट देऊन तिथं विविध विषयांवर अनौपचारिक चर्चा केली

चीनच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळात चीनचे परराष्ट्रमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा समावेश असून भारताच्या बाजूनं भारताचे परराष्ट्र एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल प्रधानमंत्र्यांसोबत सहभागी होणार आहेत ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आय एन एक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याविरुद्ध दिल्ली न्यायालयानं उपस्थित राहण्याचं वॉरंट बजावलं आहे

आय एन एक्स मिडीया घोटाळ्याप्रकरणी सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं दाखल केलेल्या गुन्ह्या अंतर्गत चिदंबरम सध्या तिहार कारागृहात आहेत जम्मू कश्मीरमधे गटविकास परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा आज शेवटचा दिवस होता

जम्मू कश्मीरमधल्या विशेतः कश्मीर खोऱ्यातल्या जनतेनं केंद्र सरकारच्या लोक केंद्री धोरणांना पाठिंबा दिला असल्याचं भाजपाचे सरचिटणीस युधवीर सेठी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

जम्मूमधे नगरोटा इथल्या सिक्स्टीन कॉर्प्स च्या मुख्यालयात जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी आज मावळते जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल परमजित सिंग यांची भेट घेतली तसंच पदभार स्वीकारणारे लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता यांचं स्वागत केलं गुप्ता यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी सीमाभाग आणि नियंत्रण रेषेवरच्या विद्यमान सुरक्षा स्थितीबाबत चर्चा केली पाकिस्तानकडून होणारे घु्सखोरीचे प्रयत्न आणि ते हाणून पाडण्यासाठी भारताकडून केल्या जाणा या उपाययोजना बाबतही त्यांनी चर्चा केली काश्मीरमधल्या दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रांची कमतरता असून ती भरुन काढण्यासाठी पोलीस ठाण्यांवर वारंवार हल्ले केले जात आहेत असं भारतीय सैन्यदलाच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितलं दोडा जिल्ह्यातल्य भदरेवा विद्यापीठातल्या संगम युवा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते आज वार्ताहरांशी बोलत होते विविध मार्गांनी जम्मू काश्मिरमधे अशांतता पसरवण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सेनादलं प्रयत्नशील आहेत असं ते म्हणाले सीमेपलीकडे अजूनही दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणा या छावण्या कार्यरत आहेत मात्र त्यांच्या कारवाया रोखण्यासाठी भारतीय सैन्यदल सावध आणि सुसज्ज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आठवडाभराचाच अवधी उरला असताना सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडका लावला आहे भाजपाचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं सभा झाली भाजपा शिवसेना युती देशासाठी काम करत आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी त्यांच्या कुटुंबांसाठी काम करते असं ते म्हणाले

भाजपासाठी मतपेढीच्या राजकारणापेक्षा देशाची सुरक्षितता अधिक महत्त्वाची आहे म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जम्मू कश्मीर आणि देशाच्या एकात्मतेत मोठा अडथळा ठरलेलं हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला असं शाह यांनी सांगितलं हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यात शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं आहे

पंचायत राज संस्था नगरपालिका महानगरपालिका यामध्येही महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचं आश्वासन ह्या जाहीरनाम्यात असून काँग्रेसचे हरयाणा प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी या जाहीरनाम्याचं वर्णन क्रांतिकारी असं केलं आहे यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार इथिओपियाचे प्रधानमंत्री अबी अहमद यांना जाहीर झाला आहे इरिट्रीया या शेजारी शत्रू राष्ट्रा सोबत शांतता प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना हा प्रस्कार मिळाला आहे

यात अबी अहमद यांचा मोलाचा वाटा होता

एअर इंडिया एमटीएनएल आणि बीएसएनएल यांच्या खाजगीकरणाबाबत चर्चा सुरु असली तरी त्यासंदर्भात कोणताही निर्णय अद्याप घेतलेला नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं लघू आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुरेशा तरतूदी केल्या असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं राफेल विमान स्वीकारताना केलेलं शस्त्रपूजन ही आपली परंपरा असून तिचं पालन करणं अजिबात गैर नसल्याचं मत यांनी मांडलं

देशभरातल्या विविध ठिकाणी असलेल्या जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालयांचं उद्घाटन तसच कोनशिला अनावरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज नवी दिल्ली इथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं ओदिशात पूरी इथं असलेल्या राष्ट्रीय नवोदय नेतृत्व संस्थेच्या कोनशिलेचं अनावरणही त्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं ग्रामीण भागातल्या गुणवान आणि बुद्धिमान मुलांना दर्जेदार शिक्षण पुरवून त्यांना आय आय टी आणि नीट सारख्या स्पर्धात्मक परिक्षांसाठी तयार करण्याचं काम जवाहर नवोदय विद्यालयं करत आहेत असं त्यांनी या समारंभानंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

कारगीलचे उपअधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बसीर उल हक चौधरी यांनी स्वच्छ भारत ग्रामीण अभियानाअंतर्गत घन द्रव कचरा व्यवस्थापन योजनेतल्या विभाजन यंत्रणेचं आज रिंग्मोस्पांग इथं उद्घाटन केलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध कथित अपशब्द काढल्या प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांना अहमदाबादच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे अमित शहा यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात आपण निर्दोष आहोत असा दावा राहुल गांधी यांनी आज न्यायालयात केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे

प्रसिद्ध सॅक्सोफोन वादक काद्री गोपीनाथ यांचं आज सकाळी मंगळुरु इथं निधन झालं

विराट कोहलीचं नाबाद द्विशतक भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं

सातवं द्विशतक ठोकत त्यानं प्रत्येकी सहा द्विशतकं करणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना मागे टाकलं

दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात सुरुवातीलाच घसरगुंडी उडाली आहे उमेश यादवनं दोन तर मोहम्मद शमीनं एक गडी टिपून दक्षिण आफ्रिकेवर वरचष्मा स्थापित केला आहे